यामध्ये मुंबईच्या राष्टीय प्रजनन आरोग्य संशोधन संस्था नोयडाच्या राष्टीय कर्करोग प्रतिबंधक आणि संशोधन संस्था आणि आणि कोलकात्याच्या राष्टीय पटकी आणि आतड्यासंबंधीचे रोग संस्था या तीन केंद्रांचा यात समावेश आहे या केंद्रांमुळे देशातली कोरोना विषाणू संसर्गाची तपासणी क्षमता वाढणार असून लवकर निदान आणि उपचार करायला मदत होणार आहे या लोकार्पण सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन सहभागी होणार आहेत मुंबईतल्या केंद्रात दिवसाला एक हजार चाचण्या करण्याची क्षमता आहे या चाचण्या पूर्णपणे स्वयंचलित यंत्रणेद्वारे होणार असल्याने मानवी हस्तक्षेप कमी होणार असून अचूकता वाढणार आहे

आकाशवाणी प्रसारित होणाऱ्या मन की बात या कार्यक्रमातून ते काल देशवासियांशी संवाद साधताना बोलत होते

देशात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांचा बरे होण्याचा दर इतर देशांच्या तुलनेत खूपच चांगला असल्याचं सांगून पंतप्रधानांनी कोरोना विषाणूमुळे इतर देशांमध्ये झालेल्या मृत्यूंच्या तुलनेत आपल्या देशात कमी मृत्यू झाले आहेत याकडेही लक्ष वेधलं कोरोना विषाणूच्या काळात देशाच्या विविध भागात होत असलेल्या नवनव्या उपक्रमांचं त्यांनी यावेळी कौतूक केलं देशात उत्पादित होत असलेल्या उत्पादनांचा अधिकाधिक वापर करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं देशातच्या सैनिकांच्या मनोबलाचं खच्चीकरण होईल असं कुठलंही कृत्य न करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं पंतप्रधानांनी काल कारगिल विजय दिनानिमित्त वीर सैनिक आणि वीर मातांना अभिवादन केलं

विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ अजित पाठक यांनी काल ही माहिती दिली मात्र पदव्य्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा विद्यापीठानं यापूर्वी संकेतस्थळावर जाहीर केलेल्या वेळापत्रकाप्रमाणेच घेण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यात येऊ नये या मागणीसंदर्भातलं प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असल्यानं या परीक्षेसंदर्भात न्यायालयाच्या निकालानंतरच निर्णय होण्याची शक्यता आहे तोपयँत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातल्या वैद्यकीय दंत आयुर्वेद युनानी होमिओपॅथी नर्सिंग भौतिकोपचार आदी विद्या शाखांच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत

राज्याचे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी ही माहिती दिली

तसंच शासनाच्या महास्वयम संकेतस्थळामार्फतही अनेकांनी रोजगारासाठी नोंदणी केली

उस्मानाबादमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये तीन रुग्ण हे पुणे जिल्ह्यातल्या रुपीनगर निगडीचे आहेत याशिवाय तुळजापूर तालुक्यातील अणदूर आणि मंगरुळ इथल्या प्रत्येकी दोन आणि नळद्र्ग इथल्या एका रुग्णाचा समावेश आहे

तर काल सहा रुग्णांना बरे झाल्यानं घरी सोडण्यात आलं

दरम्यान राज्याचे संसदीय कार्य पाणीप्रवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांना कोरोना विषाणुची लागण झाली असून त्यांच्यावर मुंबईतल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत आपली प्रकृती उत्तम असून नागरिकांनी शारीरिक अंतर पाळण्याचं टाळेबंदीचं काटेकोरपणे पालन करुन स्वतःची काळजी घ्यावी असं आवाहन बनसोडे यांनी केलं आहे

जालना शहरात करण्यात आलेल्या अँटीजेन चाचण्यांमध्ये सात जण बाधित आढळून आले

मात्र यातील पन्नास टक्क्यांहून जास्त रूग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत

काल बरे झाल्यामुळे आणखी आठ रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे विलगीकरण कक्षात उपचार घेणाऱ्या तोफखाना इथल्या रहिवाशी असलेल्या एका रुग्णाचा काल सारीच्या आजारानं मृत्यू झाला

नागरिकांना चुकीची माहिती मिळाल्यानं त्यांची दिशाभूल होऊन भीतीचं वातावरण तयार होत आहे त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्यानं सायबर पोलीस विभाग सतर्क झाला आहे

महायुतीच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याचं भाजप प्रदेश सरचिटणीस उस्मानाबदचे आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी सांगितलं हे आंदोलन पूर्णपणे अहिंसक पद्धतीनं असेल असंही महायुतीतर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे

विद्यापीठाचे कुलगुरु डॉक्टर प्रमोद येवले यांनी याबबत निर्देश दिले आहेत कोरोना विषाणू प्रादर्भावामुळे पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत प्रकरण न्यायप्रविष्ट आहे

टाळेबंदी वाढवण्यासोबतच दर शनिवार रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता कडक संचारबंदी लावण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची कालही कडक अंमलबजावणी करण्यात आली

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाला पत्र पाठवून त्यांनी ही मागणी केली आहे पाणी व्यवस्थापन पाणी पट्टीची आकारणी तसंच वसुली खासगी कंत्राटदाराकडे दिल्यास शेतकऱ्यांकडून कठोर पद्धतीनं सक्तीची वसुली केली जाईल अशी शक्यताही त्यांनी या पत्राद्वारे व्यक्त केली आहे

दोन वर्षांपासून हे यंत्र बंद पडलं आहे या संबंधी जिल्हा प्रशासन आणि जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ प्रशासनानं चौकशी करावी अशी मागणी संघटनेनं केली आहे

ईदच्या दिवशी कुठंही गर्दी करु नये प्रशासनानं ठरवून दिलेल्या नियमांचं प्रत्येकानं पालन करावं आणि कोरोना विषाणूचा प्रादर्भाव रोखण्यासाठी घरीच नमाज अदा करावी असं समितीनं म्हटलं आहे

या निमित्तानं उस्मानाबाद इथं हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली शहरातल्या नगरपालिका जवळच्या शहिद स्मारकाला निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे आणि अप्पर जिल्हाधिकारी रुपाली आवले यांनी प्ष्पचक्र अर्पण करुन हुतात्म्यांना अभिवादन केलं

नांदेड इथं काल महानगरपालिके अंतर्गत कार्यरत कंत्राटी आरोग्य सेविकांची बैठक पार पडली यावेळी आरोग्य सेविकांच्या विविध मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली

सुक्रे हे नंदुरबार इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे अधिष्ठाता आणि औरंगाबादच्या घाटी रुग्णालयातही प्रतिनियुक्तीवर कार्यरत होते दरम्यान अंबाजोगाईच्या रुग्णालयात सध्या कार्यरत असलेले अधिष्ठाता डॉक्टर सुधीर देशमुख यांच्याकडे आता नांदेड इथल्या डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता म्हणून कार्यभार सोपवण्यात आला आहे तर नांदेड इथं सध्या कार्यरत अधिष्ठाता डॉक्टर चंद्रकांत म्हस्के यांची काल कोल्हापूर इथं बदली करण्यात आली आहे

तत्पूर्वी घनदाट जंगल आणि व्रक्ष लागवड करण्यासाठी ट्रॅक्टरद्वारे शेतीत पूर्वतयारी करण्यात आली हा सर्व परिसर स्वच्छ करून त्याठिकाणी व्रक्षांच्या संरक्षणासाठी आणि संवर्धन करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयानं संरक्षण कंपाऊंड तयार केलं आहे

शेतकऱ्यांनी विलंब न करता जवळच्या बँकेत किंवा पोर्टलवर पिक विमा भरण्यास प्राधान्य देवून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावं असं आवाहन नांदेडचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर

चलवदे यांनी केलं आहे

त्यामुळे हा कर्मचारी पहाटे पायी घरी परतला मात्र तोपर्यंत त्या कर्मचाऱ्याच्या घराला आणि परिसराला सील करण्याची प्रक्रिया रात्रभर सुरू होती या प्रकरणावरुन परभणी जिल्हा प्रशासनाचा आणखी एक भोंगळ कारभार पुढे आला आहे

औरंगाबादहून बीडकडे ही बस जात होती